उत्तर प्रदेशात कानपूरजवळ झालेल्या रेल्वे अपघाताच्या चौकशीचे आदेश

आयपीएल क्रिकेटमधे आज राजस्थान रॉयल्सचा सामना मुंबई क्रीयन्स बरोबर तर दिल्ली कॅपिटल्स ची लढत किंग्ज क्रीवन पंजाबशी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे उद्या संध्याकाळी तिसर्याल टप्प्याचा प्रचार संपेल

पश्विम बंगालमधल्या दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यात बुनियादपूर कें आज सकाळी घेतलेल्या सभेत ते बोलत होते सीमेवर कुंपण उभारण्याचं अपूर्ण काम प्राधान्यानं पूर्ण केलं जाईल असं त्यांनी सांगितलं पुन्हा सत्ता मिळाली तर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर करून घेण्याचं आश्वासन प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिलं नरेंद्र मोदी आज बिहार आणि उत्तर प्रदेशातही प्रचारसभा घेणार आहेत बिहारमध्ये अररिया आणि उत्तरप्रदेशात एटा आणि बरेली जिल्ह्यात नरेंद्र मोदी यांच्या आज प्रचारसभा होणार आहेत भाजपा अध्यक्ष अमित शहा आज कर्नाटकात शिमोगा आणि केरळमध्ये पतनमथिट्टा के रोड शो करणार आहे

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आज बिहार आणि छत्तीसगढमध्ये प्रचारसभा होणार आहे दरम्यान निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज होणार आहे तर सोमवारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील

सोलन जिल्ह्यात एका प्रचार सभेत बोलतांना त्यांनी गांधी यांच्याबद्दल हे वक्तव्य केलं होतं राष्ट्रीय लोकसमता पार्टीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहतील आणि निवडणुक पूर्ण होईपर्यंत पंखा हेच त्यांच्या पक्षाचं चिन्ह असेल असा निर्णय काल निवडणूक आयोगानं दिला आहे राष्ट्रीय लोकसमता पार्टीच्या दोन गटांमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं हा निर्णय दिला बिहार मधल्या जमुई मतदारसंघात आज अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत फेरमतदान होत आहे

आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली असून संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे

यासंदर्भात काँग्रेस आणि निवडणूक आयोगानं दोन आठवड्यांच्या आत उत्तर द्यावं असे निर्देश न्यायमूर्ती सुधीर अग्रवाल आणि न्यायमूर्ती राजेंद्र कुमार यांच्या पीठानं दिले आहेत

काँप्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात अशाप्रकरचं आश्वासन देणं म्हणजे लाच देण्यासारखं आहे असं या याचिकेत म्हटलं आहे मतदान यंत्रं आणि विमुद्रीकरणाविषयी काँग्रेस खोटी माहीती पसरवत असल्याचा आरोप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे ते एका खाजगी दुरचित्रवाहिनीवर मुलाखत देत होते

विरोधक जनतेला खोटी आबासनं देत असून जातीयता पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला काँग्रिसचे नेते फुटीरतावाद्यांशी संघान बांधत असले तरी आपण त्यांना सोडणार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलं साध्वी प्रज्ञासिंग यांच्या उमेदवारीबाबत प्रश्न उपस्थित करणारे स्वतःच सध्या जामीनावर मोकळे आहेत असं ते म्हणाले

या अपघातात कोणाचाही मृत्यू झालेला नाही अशी माहिती उत्तर मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी गौरव कृष्ण बन्सल यांनी आकाशवाणीला दिली

आज पहाटे एकच्या सुमाराला रुमा रेल्वे स्थानकाजवळ हावड्याहून नवी दिल्लीला जाणा या पूर्वा एक्सप्रेसला हा अपघात झाला अपघातग्रस्त डब्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यासाठी स्थानिकांआणि पोलिस घटनास्थळी तात्काळ पोहोचले रेल्वे आणि आपत्ती दलाच्या पथकांनी सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं आहे

जम्मू कश्मीरमधे सोपोर क्षेत्रात काल संघ्याच्या गस्ती पथका बरोबरच्या चकमकीत एक अज्ञात दहशतवादी ठार झाला वाटरगाम परिसरात दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांनी गस्तीपथकावर अंदाधुंद गोळीबार केला तेव्हा प्रत्युत्तरात पथकानं केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला तर दुस याला पकडण्यात यश आलं आहे पुलवामा जिल्ह्याच्या त्राल परिसरात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या चौकीवर काल रात्री दहशतवादी हल्ला झाला हजला जाणाऱ्या भारतीय यात्रेकरूंचा कोटा एक लाख पंचाहत्तर हजारांवरून दोन लाख करण्यासंदर्भातला औपचारिक आदेश सौदी अरेबियानं जारी केला आहे हा कोटा वाढवल्यामुळे हज यात्रेकरूंची उत्तर प्रदेश पश्विम बंगाल आंघ्र प्रदेश आणि बिहार या राज्यातली प्रतीक्षा यादी कमी व्हायला मदत होणार आहे

हिंसाचाख्रस्त लिबियात त्रिपोली क्रे राहणाऱ्या भारतीयांनी तात्काळ तिथून बाहेर पडावं नतर भारत सरकारला तिथून कोणालाही बाहेर काढणं अवघड आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरून सांगितलं आहे विमान वाहतूक अद्याप सुरु आहे

लिबियामधे दहशतवादी कारवायांना आळा घालून शांतता प्रस्थापित करण्याविषयी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी काल लिबियाचे प्रमुख खलीफा हफ्तार यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली लिबियाच्या तेलविहीरीचं रक्षण करण्याच्या हफ्तार यांच्या धडपडीचं ट्रंप यांनी कौतूक केलं लिबियात स्थिर लोकशाही प्रस्थापित होण्याची गरज असल्याचं मत उभयतांनी मांडलं असं अमेरिकेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रंप यांची निवड व्हावी म्हणून रशियाने विशेष प्रयत्न केल्याचा अहवाल विशेष सल्लागार रॉबर्ट मुलर यांनी दिल्यानंतर अमेरिकन सरकार रशियाविरुद्ध कठोर कारवाई करत राहील अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पीयो यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं की केवळ अमेरिकेतच नव्हे तर जगात त्रिरत्रही निवडणूक प्रक्रीयेत हस्तक्षेप करण्यापासून रशियाला रोखलं जाईल